गर्दीच्या संभाव्य ठिकाणी नागरिकांची संख्या नियंत्रित असावी थर्मल स्कॅनिंगची व्यवस्था असावी सुरक्षित अंतराचा नियम पाळला जावा आणि मास्कचा वापर करावा असं आरोग्य मंत्रालयानं सूचित केलं आहे

माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबत नवी दिल्लीत पत्रकात परिषदेत माहिती दिली

चित्रपटाच्या प्रारंभी तसंच मध्यंतरात कोविड जागरुकतेसंबंधी मिनिटभराची ध्वनिचित्रफीत दाखवण्याची सूचनाही चित्रपट गृह चालकांना करण्यात आली आहे एकल पडदा चित्रपटगृहांमध्ये जास्तीच्या तिकीट खिडक्या ठेवण्यास सांगण्यात आलं आहे चित्रपट ग्रहातली हवा खेळती राहील याची खबरदारी घेण्याची सूचनाही करण्यात आली आहे

क्रषी उत्पादकता गटातला पुरस्कार नवा डिजाईन या कंपनीला स्वच्छ उजो गटातला पुरस्कार एलो इ सेल या कंपनीला तर उपग्रह तंत्रज्ञानासाठीचा प्रस्कार बेलाटीक्स एरोस्पेस या कंपनीला घोषित झाला आहे या प्रस्कारांमुळे तरुण उद्योजकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण होऊन ते नवीन कल्पनांच्या आधारे नवीन स्टार्ट अप्स सुरु करायला उद्युक्त होतील असं गोयल यावेळी म्हणाले स्टार्ट अप्ससाठी उत्तम वातावरण तसंच संधी देणारा भारत हा जगातला तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे असंही ते म्हणाले

शेती आणि पणनसंबंधी केंद्र सरकारच्या कायद्यांवर विचारविनिमय करून धोरण निश्चित करण्याबाबत विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत ते काल बोलत होते आपण केंद्र सरकारच्या विरोधात नाही परंतु आपल्याला या कायद्यांचे आंधळे समर्थनही करायचं नाही असं मुख्यमंत्री म्हणाले या कायद्यांमधल्या त्रटी उणीवा द्र करणं गरजेचं असून कायदे करण्यापूर्वी सर्वांना विश्वासात घेऊन तसंच किमान शेतकऱ्यांच्या संघटनांसोबत अगोदर चर्चा होणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं

या प्रकरणात दोन गुन्हे दाखल केले असून बोगस खाती बनवणाऱ्यांचा कसून शोध सुरु असल्याचं ते म्हणाले

ते काल मुंबईत विधानभवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेनं होता असं सर्वोच्च न्यायालयानंही आपल्या निकालात म्हटलं होतं या प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण सीबीआयच्या अंतिम अहवालाची प्रतिक्षा असल्याचंही देशमुख यावेळी म्हणाले दरम्यान अनिल देशमुख हे राजकीय गृहमंत्री असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे यापूर्वी फोन टॅपिंगची चौकशी करु असं जाहीर करणाऱ्या गृहमंत्र्यांनी त्या चौकशीचं काय झालं ते आधी स्पष्ट करावं

शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्यावर केंद्राचा प्रकल्प आपल्या मतदार संघात वळवत असल्याचा आरोप केला आहे एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राऊत यांनी ही माहिती दिली केंद्रीय आयुष मंत्रालयानं सिंधुद्र्ग जिल्ह्यात दोडामार्ग तालुक्यात राष्ट्रीय औषधी वनस्पती संस्था उभारण्याचं निश्चित केलं होतं त्यावर राज्य सरकारची प्रतिक्रिया मागितली होती मात्र देशमुख यांनी केंद्र सरकारला परस्पर पत्र लिहून ही संस्था लातूर इथं उभारण्याची मागणी केली असल्याचं राऊत यांनी सांगितलं आपण यासंदर्भात देशमुख यांच्याशी चर्चा करण्यासाठी त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र देशमुख यांच्याकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही असं राऊत यांनी म्हटलं आहे

टाळेबंदी दरम्यान कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एप्रिल महिन्यात या मदतीची घोषणा केली होती

ते काल पुणे इथं वार्ताहरांशी बोलत होते महाविद्यालयांनी केवळ शैक्षणिक शुल्क घ्यावं त्याशिवाय कोणतेही शुल्क आकारु नये अन्यथा संस्थांवर कारवाई केली जाईल असं ते म्हणाले

दोन्हीपैकी एकच पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध असणार आहे यापैकी ऑनलाइन परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मॉक टेस्ट देणं बंधनकारक असल्याची माहिती परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर योगेश पाटील यांनी दिली

दरम्यान कुलगुरु डॉ प्रमोद येवले या परीक्षा पद्धतीविषयी अधिक माहिती देण्यासाठी आज सामाजिक संपर्क माध्यमांद्वारे विद्याथ्यांशी संवाद साधणार आहेत

असं प्र कुलगुरु डॉ प्रवीण वक्ते यांनी सांगितलं

सर्व कनिष्ठ महाविद्यालय तसंच उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी हे प्रशिक्षण अनिवार्य असून येत्या आठ तारखेपर्यंत यासाठी शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर नाव नोंदणी करावी असं मंडळानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितलं आहे नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षांना सुरुवात झाली आहे दोन दिवसात पन्नास हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या आहेत

या उपकेंद्रामुळे खंडाळीसह बारा गावातल्या घर्गुती व्यापारी औद्योगिक पाणी प्रवठा क्रषीपंप पथदिव्यांना अखंडित वीज प्रखठा होणार असल्याचं महावितरण प्रादेशिक कार्यालयानं प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे राज्य सरकारनं वीज बिलात सवलत द्यावी अशी मागणी अखिल भारतीय मजलिस ए इत्तेहादूल मुसलमिन एआयएमआयएम पक्षानं केली आहे राज्य सरकारनं पुढच्या एका महिन्यात अशा प्रकारची सवलत दिली नाही तर नागरिकांनी वीज बील भरु नये असं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलिल यांनी म्हटलं आहे

टाळेबंदीमुळे अनेकांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला असल्यानं नागरिकांना वीज बीलात सवलत मिळाली पाहिजे असं ते म्हणाले

मराठा आरक्षणासंदर्भात औरंगाबाद शहरालगत असलेल्या केंब्रीज चौक इथं काल संभाजी सेनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं त्यानंतर संघटनेच्या वतीनं प्रशासनाला निवेदन देण्यात आलं धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करु नये या मागणीसाठी एकलव्य संघटनेच्या वतीनं काल औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तहसील कार्यालयासमोर आदिवासी बचाव आंदोलन करण्यात आलं धनगर समाज हा आथिक राजकीयदृष्टया सक्षम आहे अनेक अभ्यासगटांनी त्यांची मागणी चुकीची असल्यानं त्यांचा अनुसूचीत जमातीमध्ये समावेश होऊ शकत नाही असे अहवाल दिले असल्याच संघटनेन प्रशासनाला सादर केलेल्या निवेदनात म्हटलं आहे

पैठण तालुक्यातल्या बालानगर विहामांडवा प्राथमिक आरोग्य केंद्र तहसील कार्यालय तसंच पंचायत समिती कार्यालयातही कर्मचाऱ्यांनी सामुहिक प्रतिज्ञा घेतली हाथरस इथं झालेल्या सामुहिक लैंगिक अत्याचार प्रकरणाची चौकशी आंतरराष्ट्रीय मानव अधिकार मार्फत करण्याची मागणी आंबेडकरी विचार मोर्चाच्या वतीनं करण्यात आली आहे औरंगाबाद जिल्हा प्रशासनाला या मागणीचं निवेदन काल सादर करण्यात आल परभणी जिल्हा परिषदेनं दिव्यांगांचा राखीव निधी इतर विभागाकडे वळवण्याचा घेतलेला निर्णय तत्काळ मागे घेण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षानं केली आहे

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ दिगंबर शिर्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी काल शिर्के यांच्या नियुक्तीची घोषणा केली

शिर्के यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे शिर्के हे शिवाजी विद्यापीठात सांख्यिकी विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत सांगलीतल्या कोविड उपचार केंद्रातून पळून गेलेल्या दोन कोविडग्रस्त आरोपींना पोलिसांनी काल अटक केली राजू कोळी आणि रोहित जगदाळे अशी या दोघांची असून पळून गेल्यानंतर या आरोपीनी सांगलीतून एक चार चाकी गाडी चोरल्याचं समोर आलं